वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर येणंजाणं किंवा अन्य ठिकाणी जाण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या शिवाय अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे हे सर्व पाहता परीक्षा पुढं ढकलणं शक्य असल्यानं आम्ही हा निर्णय घेतला असं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे

आज सकाळी अशा प्रकारचं वृत्त येताच रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर यासाठी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला मात्र रुग्णालय प्रशासनाने असा प्रकार झाला नसल्याचा दावा केला आहे परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने अनुचित प्रकार घडू नये म्हणून रुग्णालय आणि परिसरात पोलीस दाखल झाले होते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली या घटनेची चौकशी करण्याकरता समिती स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली

जामनगरच्या रिलायन्स डिस्ट्रीज कडून या टँकर्सचा पुरवठा करण्यात आला आहे

अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे

लसीकरणासाठी दुसरी मात्रा घ्यायला पात्र असलेल्यांना प्राधान्य देणार असल्याचंही पालिकेनं म्हटलं आहे

मुंबईत गेल्या काही दिवस नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेले रुग्ण जास्त असण्याचा आणि दैनंदिन रुग्णसंख्येत घट होण्याचा कल कालही कायम राहिला

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात आज प्रथमच कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक झालेल्या रुग्णांची संख्या अधिक झाल्याचं दिसून आलं

वाशीम जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहर आणि ग्रामीण दोन्ही भागात रुग्ण संख्या वाढली आहे

कोरोना प्रतिबंधक लस सर्वांना मोफत द्यावी ही कॉंप्रेसची भूमिका असून मोफत लसीकरणावरून श्रेयवादाची लढाई अयोग्य असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे काँप्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांनी कोरोना लस मोफत दिली पाहिजे अशी मागणी केली असून काँग्रेस पक्षाचीही तीच भूमिका आहे असं स्पष्ट करून महाराष्ट्रातही सर्वांना सरसकट मोफत कोरोना प्रतिबंधक लस द्यावी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे कॉंप्रेसनं केली असून याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी असंही थोरात यांनी म्हटलं आहे

खंडपीठाने वैद्यकीय सराव करणाऱ्यासह सर्व नागरिकांना आधार कार्ड बाळगण्याचं मास्क वापरण्याचं आवाहन केलं असून द्चाकी वाहनांवर हेल्मेट शिवाय प्रवास करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईलं असं सांगितलं अंत्यसंस्कारातील लोकं कुटुंबांना लाच देण्यास सांगत असून अंत्यसंस्कारावेळी रॉकेलचा वापर केला जात असल्याच्या वृत्ताची खंडपीठाने दखल घेतली आहे मृतांच्या नातेवाईकांना त्रास होऊ नये आणि अंत्यसंस्कारासाठी त्यांच्याकडून पैसे काढले जाऊ नयेत यासाठी सतत तपासणी केली पाहिजे असं न्यायालयानं म्हटलं आहे खंडपीठानं विभागीय आयुक्तांना विद्युत स्मशानभूमीच्या निर्मितीसाठी विचार करण्याचही आवाहन केलं कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात आर्थिकदृष्ट्या पूर्णतः अडचणीत सापडलेल्या बारा बलुतेदारांना राज्य सरकारनं स्वतंत्र आर्थिक पर्क्रज जाहीर करावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाने एका निवेदनाद्वारे केली आहे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना परभणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या या निवेदनातून राज्य सरकारने ऑटोरिक्षा चालक बांधकाम मजूर फेरीवाले या वर्गाप्रमाणे न्हावी सुतार शिंपी कुंभार परीट आदी बारा बलुतेदारांसाठी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य करावे अशी अपेक्षा ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस रामकिशन रौंदळे प्रदीप तांदळे यासह तिर पदाधिका यांनी व्यक्त केली आहे ध्वळे शहर आणि जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादनासाठी जिल्हा प्रशासनासह राजकीय नेते आणि उद्योजक पुढे आल्यानं ध्वळ्यात ऑक्सिजन आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे

तसंच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे चेअरमन असलेल्या संजय सोया उद्योगसमुहानं देखील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे

विडी सिगारेटचं धुम्रपान केल्यानं कोरोनाचा प्रादूर्भाव होऊन फुफुसावर विपरीत परिणाम होत आहे आणि कोरोनाचा संसर्ग वाढत आहे यासाठी विडी सिगारेट विक्रीवर तात्पुरती बंदी घालावी अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे

नरसय्या आडम यांनी दिली धुळे शहराचं ग्राम दैवत एकवीरादेवीची यात्रा यंदाही कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे तसंच भाविकांसाठी मंदिर प्रवेशही बंद करण्यात आलं आहे मात्र आज चैत्र चावदस निमित्त भाविकांनी जाउळ काढण्यासाठी तसंच आणि नैवद्य आरतीसाठी एकविरा देवी मंदिर पसिरात रिघ लावल्याचं दिसून आलं परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यात राणीसावरगाव श्रेला उद्यापासून सुरु होणारा अकरा दिवसाचा रेणुकादेवीचा उत्सव सरकारच्या जमावबंदी आदेशामुळे रद्द करण्यात आला आहे याबाबत भाविकांनी नोंद घेऊन दर्शनासाठी येऊ नये असं आवाहन मंदिराच्या विश्वस्त मंडळानं केलं आहे मुंबई महापालिकेमार्फत मुंबईत सुरु असलेल्या सागरी किनारा मार्गाच्या कामाच्या प्रगतीचा आज पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला या मार्गाच्या मान्सुनपूर्व कामाच्या तयारीचीही यावेळी आदित्य ठाकरे यांनी माहिती घेतली

देशातल्या आयएमए या नामांकित वैद्यकीय संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ रवी वानखेडकर यांची जागतिक वैद्यकीय संघटनेच्या कोषाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे त्यांच्या निवडीने भारताला दुसऱ्यांदा प्रतिनिधित्वाचा बहुमान मिळाला आहे

यवतमाळच्या पांढरकवडा वनविभागाअंतर्गत एका वाधिणीला लोकांनी अतिशय निर्दयपणे ठार मारल्याचं उघडकीला आलं आहे